राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमाला राष्ट्रपती भवनातून उपस्थित होते तर शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयातून केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे उपस्थित होते

यात राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच हसत खेळत विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षिका संगीता सोहोनी यांनाही आदर्श शिक्षक पुरस्कारान गौरवण्यात आलं

काचेच्या बांगड्यांद्वारे केमिकल बाँडींग आणि फुग्यांचा उपयोग करून रसायन शास्त्रातील बारीकसारीक घटक शिकवण्याच्या त्यांच्या कलेचं विशेष कौतुक झालं आहे

मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संघटनेच्या शतक महोत्सवी वर्षातील शिक्षक दिन अभिवादन सोहळ्या प्रसंगी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ते काल बोलत होते

नवीन शैक्षणिक धोरणात केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षकांचेही ज्ञान अद्ययावत केले जाणार आहे शिक्षकांसाठी चार वर्षांचा एकात्मिक बी एड अभ्यासक्रम असेल यात प्रत्यक्ष शिकवण्याच्या अनुभवावर भर देण्यात आला आहे

सध्या शाळाबाह्य असलेल्या मुलांना राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था खुल्या शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येईल आकडेमोड आणि लिहिणे वाचणे याकडे लक्ष दिले जाणार आहे यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल असं ते म्हणाले

पण शिक्षणाची आस मात्र इतरांसारखीच कोरोनामुळे शाळा बंद झाल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी एप्रिलमध्येच ऑनलाइन वर्ग सुरू केले शिक्षकांनी वेगवेगळ्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांचे गट केले आहेत

मुलांना तो शाळेच्या विशिष्ट वेळेत एकत्र बसून पण अंतराचा नियम पाळूनच पूर्ण करायला लागतो वेगवेगळ्या इयत्तेतली मुलं असल्यामुळे मोठ्या मुलांची छोट्या मुलांना अभ्यासात मदत होते पूर्ण केलेल्या गृहपाठाचे फोटो मुल शिक्षकांना मोबाईलवर पाठवतात शिक्षक तो तपासून त्यातल्या दुरुस्त्या सांगतात शाळेच्या नियोजित चार तासांमधले अडीच तास अभ्यास झाल्यानंतर उरलेल्या वेळेत मुलं मैदानी खेळ खेळणं वेगळी कौशल्यं आत्मसात करणं यासारख्या गोष्टी करतात

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी शिक्षक पुरस्कार धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित केला

यासाठी चाचण्यांची संख्या अधिक वाढवणं मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रभावी चिकित्सालयीन व्यवस्थापन आणि विविध स्तरांवर कार्यक्षम संनियंत्रणासोबत जीव वाचवण्याची खात्री करावी असा सल्ला या राज्यांना देण्यात आला आहे

पूणे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रार्द्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारला केंद्र शासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रकारचं सहकार्य तातडीनं उपलब्ध करून देण्याचं स्पष्ट आश्वासन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पुण्यात आयोजित बैठकीत दिलं ऐकूया त्याबाबत आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत

या बैठकांना स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते शहराच्या प्रतिबंधित भागातील अँटीजेन चाचण्यांच प्रमाण वाढवण्याबरोबरच शहरात लवकरच दुसरं सेरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीतून घेण्यात आला मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांविरुद्ध त्याचबरोबर रस्त्यात थुकणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्या

एकूणच पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर कमी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या मदतीला केंद्र सरकार देखील पूर्ण ताकदीनं मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

पुण्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की देशाच्या विविध भागातून येणारी मागणी आणि प्रतीक्षा याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे

त्यामुळे गेली पाच महिने या गाडीच्या प्रवाशांचे सुरू असलेले हाल थांबून मोठा दिलासा मिळणार आहे पंचवटी एक्स्प्रेसने जिल्ह्यातील नोकरदार व्यावसायिक मोठ्या संख्येने दररोज प्रवास करतात

बदली पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी त्यांच्या बदलीच्या विरोधात केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे धाव घेतली आहे बदलीच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज त्यांनी दाखल केला आहे कोणत्याही ठोस कारणाविना अचानक बदली करणं कायद्याविरुद्ध असल्याचं त्यांनी या अर्जात म्हटलं आहे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी नेमणूक झालेल्या बिष्णोई यांची एक वर्षाच्या आत बदली करण्यात आली आहे

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे बाजार समिती लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे सहकारी संस्था विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी ही नियुक्ती केली आहे

परंतु बाजार समिती आर्थिक सक्षम नसल्यानं आतापर्यंत निवडणूक झाली नव्हती ब्लडाणा जिल्हयातल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे या बाजार समितीची मुदत गेल्या जून महिन्यात संपली होती निवडणूक न घेता बाजार समितीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी करणारी याचिका सभापतींनी न्यायालयात दाखल केली होती त्यावर न्यायालयानं राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल असं म्हटलं होतं त्यानंतर सहकार विभागानं प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते वनमंत्री यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघानं धुमाकूळ घातला आहे या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत असून शेतकऱ्यांच्या जनावरांची शिकार होत आहे त्यामूळे या नरभक्षक वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले वाघाच्या हल्ल्यात पशुधनाचं नुकसान झालेल्यांना यावेळी राठोड यांच्या हस्ते नुकसान भरपाई देण्यात आली कारवाई हिंगोली शहरालगतच्या आंधरवाडी शिवारातून अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाच्या पथकानं काल कारवाई केली मात्र कारवाई दरम्यान वाळू तस्करांनी या पथकावर हल्ला करून अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघात मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीजवळ जानवली इथं काल दोन दुचाकींचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे

अधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

पाऊस नाशिक शहरात काल द्पारी जोरदार पावसानं हजेरी लावली

पावसामुळे शहरातील विविध भागात दहापेक्षा जास्त वृक्ष उन्मळून पडले पुणे आणि परिसरात काल संध्याकाळनंतर मुसळधार सरी पडल्या हवामान उद्या सकाळपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार